पाकिस्ताननं नागरी वसाहतींवर मारा करु नये असा इशारा भारतीय लष्करानं दिल्यानंतर नियंत्रण रेषेलगतची परिस्थिती त्लनेनं शांत असल्याचंही संरक्षण मंत्रालयाच्या निवेदनात म्हटलं आहे

त्याला भारतीय लष्करानं योग्य प्रत्य्तर दिलं होतं

जम्मू कश्मीरातल्या राजौरी जिल्ह्यात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी लष्करानं आज प्न्हा एकदा जोरदार गोळीबार आणि उखळी तोफांचा मारा केला

रामजन्मभूमी बाबरीमशीद जमीन वाद प्रकरणी मध्यस्थाच्या निय्क्तीबाबतचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं आज राखून ठेवला या प्रकरणाचं गांभीर्य आपल्याला माहित असून याप्रकरणी मध्यस्थीचा देशाच्या राजकारणावर काय परिणाम होईल याचीही आपल्याला कल्पना आहे असं सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं सरन्यायाधीशांच्या नेतृत्वाखालच्या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठानं म्हटलंय की हा केवळ मालमतेचा नव्हे तर देशाच्या भावना आणि विश्वासाचा प्रश्न आहे

या प्रकरणातली फेरविचार याचिका फेटाळण्याची मागणी केंद्र सरकारनं केली आहे

रसायने आणि खतं राज्यमंत्री मनसुख मांडविया यांनी नवी दिल्ली इथं वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली जनऔषधी दिनानिमित प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व्हिडियो कॉन्फरन्सिंगदवारे देशाला संबोधित करणार आहेत असं त्यांनी सांगितलं

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज कर्नाटक आणि तमिळनाडूतल्या विविध विकासयोजनांचा प्रारंभ केला कर्नाटकातल्या दौ यात त्यांनी बंगळ्रु इथं ईएसआयसी रुगणालय आणि वद्व्यकीय महाविद्यालय देशाला अर्पण केलं

कलब्र्गी इथं त्यांनी आय्ष्यमान भारत योजनेतल्या लाभार्थ्यांशी संवाद साधला केंद्र सरकार विकासाशी कटीबदघ असल्याचं त्यांनी एका जाहीरसभेत सांगितलं

स्वच्छता सर्वेक्षण प्रस्कारात इंदूर शहरानं सलग तिस या वर्षी प्रथम क्रमांक पटकावला आहे

छोट्या शहरांच्या गटात नवी दिल्लीला तर गंगेकाठच्या शहरात उत्तराखंडच्या गौचरला स्वच्छ शहराचा प्रस्कार मिळाला

अमेरिकेनं पाकिस्तानी नागरिकांच्या व्हिसाची म्दत पाचवर्षांवरुन एका वर्षापर्यंत कमी केली आहे इस्लामाबाद मधल्या अमेरिकन दूतावासाच्या एका अधिकृत पत्रकात ही माहिती दिली आहे त्यानुसार आता पाकिस्तानी पत्रकारांना आणि माध्यम कर्मचा यांना अमेरिकेत राहताना दर तीन महिन्यांनी प्रवास परवान्याचं नूतनीकरण करावं लागणार आहे

भारत केनिया संयुक्त आयोगाची बठक आज परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज आणि केनियाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री आणि राजदूत मोनिका ज्मा यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली इथं झाली परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी ही माहिती दिली आहे

कझाकस्तान मध्ये अस्ताना इथं सुरू असलेल्या जागतिक सांघिक ब्दधिबळ अजिंक्यपद स्पर्धेच्या पहिल्या फेरीत भारतीय प्रुष संघानं स्वीडनला साडेतीन विरुद्ध अध्या गुणानं सहज हरवलं पहिल्या फेरीत भारतीय महिला संघानं बलाढ्य जॉर्जियाला दोन दोन अशा गुणांनी बरोबरीत रोखलं